या टप्प्यात

मतदान सुरळीत सुरक्षीत आणि पारदर्शी व्हावं यासाठी आयोगाने क्षेत्रीय आणि विभागीय दंडाधिकाऱ्यांसह निरिक्षकही नेमले आहेत

कटीहार किंशनगंज पूर्णिया भागलपूर बांका या मतदारसंघांमधे अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत शांततापूर्ण वातावरणात मतदान सुरू आहे आसाममधे सिलचर करीमगंज ऑटोनॉम्स डिस्ट्रीक्ट नागाव आणि मंगोलडोई या पाच मतदारसंघांमधे कडक सुरक्षा व्यवस्थेत शांततेत मतदान सुरु आहे

राज्यमंत्री परिमल शुक्ला वैद्य पियूष हजारिका राज्य विधानसभेचे उपसभापती आणि भाजपा उमेदवार कृपानाथ मल्ला यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला पुदुच्चेरीमधे शांततेत मतदान सुरु आहे उन्हाच्या काहीलीतही मतदार उत्साहानं मोठया संख्येनं मतदानकेंद्रावर येत आहेत

किरन बेदी मुख्यमंत्री नारायण सामी यांनी आज सकाळीच मतदान केलं

बांगलादेशी अभिनेता फिरदौस याने तृणमूल काँप्रिससाठी प्रचार करणे खेदजनक आहे असं मत बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए

अब्दुल मोमीन यांनी व्यक्त केलं मैत्रीच्या भावनेतून असलं तरी त्याच्यासारख्या अभिनेत्याने असं करणं योग्य नसल्याचं त्यांनी ढाका क्रि काल रात्री पत्रकारांशी बोलताना म्हटल फिरदौसने याआधीच तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात आपण भाग घेतल्याबद्दल माफी मागितली आहे प्रचारात भाग घेऊन व्हीजासंबधीत अटींचं उल्लंघन केल्यामुळे व्हीजा रद्द झाल्यामुळे फिरदौस मंगळवारीच बांगलादेशी परतला लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवसं आहे

या शनिवारी अर्जांची छाननी होईल त्यानंतर सोमवारपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील

उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह अनेक दिग्गज उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सपा बसपा आघाडीच्या उमेदवार पुनम सिंग लखनौमधून उमेदवारी अर्ज भरतील तर भाजपानेत्या मनेका गांधी सुलतानपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरतील गेल्या पाच वर्षात कश्मीरमधल्या केवळ काही जिल्ह्यांमधे दहशतवाद सीमित असून अन्यत्र कुठेही बॉंम्ब स्फोट झालेला नाही असं प्रधानमंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

ते आज गुजरातमधल्या अमरेली डें एका सभेत भाषण करत होते

भाजपाध्यक्ष अमित शाह छत्तीसगडमधल्या रायगड बिलासपूर क्रें तसंच महाराष्ट्रात जालना क्षे सभा घेणार आहेत काँप्रेसअध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशात बदाऊ आणि गुजरातमधे जुनागड आणि कच्छ क्षे सभा घेतील राजस्थान मध्यप्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि वादळामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे पिडीत कुटुंबाच्या सदस्यांप्रती नायडू यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य वेगानं करत असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली छत्तीसगडमधे बस्तर भागातल्या दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी मारले गेले कुआकोंडा भागातल्या दुवालीकरका जंगलात ही चकमक उडाली पोलीसांनी घटनास्थळाहून दोन रायफली जप्त केल्या

जेट एयरवेजनं विमानसेवा तात्पुरती बंद केल्याच्या पार्बभूमीवर नागरी हवाई उड्डाण विभागाचे सचिव प्रदीप सिंग खरोला आज विमानतळ आणि विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक होत आहेत या बैठकीत प्रवासी क्षमता उड्डाणाच्या वेळा आणि प्रवाशांसाठीच्या सोयी अशा महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होत आहे दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विमान तिकीटांचं रद्दीकरण शुल्क परतावा तसंच पर्यायी तिकीट आरक्षणाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं यावर संबंधीत यंत्रणा लक्ष ठेवून असल्याचंही नागरी उड्डाण मंत्रालयानं सांगितलं आहे

बलुयिस्तान भागातल्या कराची आणि म्वादार दरम्यान महामार्गावर प्रवास करत असलेल्या पाच ते सहा बस थांबवून अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यातल्या प्रवाशांना खाली उतरवलं

दोघंजण पळून जाण्यात ग्रशस्वी झाले हत्येमागचं कारण अजून कळलेलं नाही

दूरचित्रवाणीवरुन दाखवण्यात आलेल्या छायाचित्रानुसार ही बस रस्त्यावरुन घसरून उताराच्या तळाशी असलेल्या एका घरावर जाऊन आदळली पोर्तुगालचे प्रधानमंत्री एंटोनियो कोस्टा यांनी जर्मनीच्या चान्सलर अंजेला मर्केल यांना दूरध्वनीद्वारे शोकभावना व्यक्त केल्याचं ट्विटरवर म्हटलं आहे

स्थानिक वेळेनुसार दूपारी एक नंतर हा भूकंप झाला भूकंपाचे केंद्र हुलियन या किनारपट्टीवरच्या शहराच्या दहा किलोमीटर वायव्येला आहे या धक्क्यात कोणतीही हानी झाल्याचं वृत्त अद्याप नाही आज जागतिक वारसा दिवस आहे सांस्कृतिक वारश्याचं महत्व कळावं म्हणून हा दिवस साजरा केला जातो

पी एल क्रिकेट स्पर्धेत आज नवी दिल्लीतल्या फिरोजशहा कोटला मैदानावर दिल्ली कॅपीटल्स आणि मुंबई डिअन्स यांच्यात सामना होणार आहे